प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीवर फुलं वाहून त्यांना अभिवादन केलं गांधीजींचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आज सुरु होत आहे त्यानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस आज उपस्थित राहणार आहेत स्वच्छ भारत पुरस्कारांचं वितरणही आज होणार आहे संयुक्त राष्ट्र संघ गांधीजींची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी करणार आहे मुंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं विधान परिषद सदस्य नीलम गोऱ्हे विधिमंडळ सचिवालयाचे प्रदान सचीव अनंत कळसे तसंच तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही गांधीजींच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहून अभिवादन केलं मणी भवन इथं गांधीजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत रेल्वेनं तरुण पिढी आणि पर्यटकांसाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठाणे आणि लोणावळा रेल्वे स्थानकांवर डिजिटल वस्तुसंग्रहालय सुरु केलं असून भारताचा स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींचा जीवनपट मध्य रेल्वे उलगडून दाखवणार आहे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती असून त्यानिमित्त देश या महान नेत्याला अभिवादन करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या विजय घाट या शास्त्रीजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली सौम्य व्यक्तीमत्व कुशल नेतृत्व आणि धाडस यांचा संगम शास्त्रीजींमध्ये होता असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया जिल्हा पोलीसांनी अहिंसा दौड आयोजित केली होती त्यासाठी आज सकाळपासूनच भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातल्या पुरुष आणि महिला धावपटूनी मोठी गर्दी केली होती

विधान परिषद सदस्य आमदार डॉ परिणय फुके यांनी या अहिंसा दौड ला हिरवा झेंडा दाखवला या विविध मेरॉथॉन गटात प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या धावपटूंना आकर्षक बक्षीस देऊन स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले

बीडमधे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं लोकपाल लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घोषित केलेलं आजपासूनचं उपोषण राज्य सरकारच्या आश्वासनामुळे स्थगित केलं आहे आज अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्वी इथं अणांचं आंदोलन सुरु होणार होतं मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगण सिद्धि इथं जाऊन सरकारच्यावतीनं अण्णांशी चर्चा केली त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित करण्याचा घोषणा केली काही मागण्यांवर सरकारनं सकारात्मक पावलं टाकली आहेत काही मागण्या मान्य झाल्या आहेत मात्र अद्याप काही आश्वासनं केवळ कागदावरच आहेत पंरतु सरकारवर विश्वास ठेवावा लागेल असं त्यांनी सांगितलं जालना जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी माती परिक्षण करून आपल्या जमिनीची मृदा आरोग्य पत्रिका घेतली आहे माती परिक्षण अहवालानुसार खतांचा वापर केल्यामुळ पिकांची योग्य वाढ होवून उत्पादन चांगलं येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत ऐकुया या विषयी जालना तालुक्यातल्या गोंदेगाव इथल्या लाभार्थी नितिश चौरे या शेतकऱ्याचा अनुभव स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्य हागणदारीमुक मुक्त झाल्यानंतर आता सर्वांसाठी घरं उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेवर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं आहे

ते काल दिल्लीत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत स्वच्छ भारत अभियान आणि शाश्वत विकास या विषयावर बोलत होते